मात्र त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे या पार्श्वभूमीवर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अमृत संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला तरुणांना उद्योग व्यवसायासाठी आवश्यक शिक्षण रोजगार तसंच नोकरीसाठी आवश्यक उच्चशिक्षण व्यक्तिमत्त्व विकासासह कौशल्य विकास स्पर्धा परीक्षा आणि एमफील पीएचडी अभ्यासक्रमांसाठीही या संस्थेतून प्रशिक्षण मिळेल महिला सक्षमीकरण तसंच समुपदेशनातही ही संस्था काम करेल मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत बीड जिल्ह्यासाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य तसंच द्य्यम जलवाहिन्या जलशुद्धीकरण यंत्रणा यासह विविध ठिकाणी अनुषंगिक कामांसाठी चार हजार आठशे दोन कोटी रुपयांच्या पहिल्या प्रस्तावालाही राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली त्यासाठी हायब्रिड एन्युटी मॉडेलवर निविदा मागवण्यास मान्यता देण्यात आली आहे या पद्धतीच्या निविदेमध्ये संभाव्य निविदाकारांनी भांडवली गुंतवणूक करणं अपेक्षित असून काही प्रमाणात निधी शासनाकडे देणं प्रस्तावित आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये खातेधारक शेतकऱ्यासह आता त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश करण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळानं काल मंजूरी दिली यामुळे ही योजना आता व्यापक आणि सर्वसमावेशक बनली आहे विमा कालावधीत खातेदार शेतकरी आणि खातेदार म्हणून नोंद नसलेला कुटुंबातला कोणताही एक सदस्य यापैकी कोणालाही केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र राहणार आहेत विमा योजनेच्या हप्त्याची संपूर्ण रक्कम शासन विमा कंपनीकडे भरणार आहे दर्दैवाने अपघात झाल्यास योजनेच्या निकषान्सार शासनानं नियुक्त केलेली विमा कंपनी दोन लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यास न्कसान भरपाई देईल

अखिल भारतीय स्तरावरचा जीवनगौरव प्रस्कार डॉ

त्या आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थीतीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीत वीरभूमी या राजीव गांधी यांच्या समाधीवर फुलं अर्पण करून अभिवादन केलं सद्दावना दिवस काल पाळण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना सद्दावना दिना ची शपथ दिली

राजीव गांधी खेल रत्न हा सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि दिव्यांग एथलिट ऑलिंपिकपटू दीपा मलिक यांना जाहीर झाला आहे द्रोणाचार्य हा प्रशिक्षकांसाठीचा प्रस्कार बॅडमिंटन प्रशिक्षक विमल कुमार टेबल टेनिस प्रशिक्षक संदीप गुप्ता आणि अॅथलेटिक्स प्रशिक्षक मोहिंदर सिंग ढिल्लन यांना जाहीर झाला आहे

पाच जणांना ध्यानचंद प्रस्कार जाहीर झाला असून त्यामध्ये प्ण्याचे टेनिसपटू नितीन किर्तने यांचा समावेश आहे

रविचंद्र हडसनकर यांनी व्यक्त केलं आहे ते काल औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्रात एका व्याख्यानात बोलत होते वामनदादांनी समाजातल्या हाल अपेष्टा आपल्या कवितांमधून मांडल्याचं त्यांनी सांगितलं श्रम आणि प्रतिष्ठा ही मूल्यं नव्या पिढीला द्यायला समाज कमी पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा नंदुरबार जिल्ह्यातून सुरु होणार आहे या द्सऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार होती मात्र आता ही यात्रा उद्यापासून सुरु होईल या दुसऱ्या टप्प्यात नंदुरबार शहादा दोंडाईचा शिंदखेडा आणि धुळ्यात सभा होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर या अभियानांतर्गत उस्मानाबद या निती आयोगाच्या या आगांशी जिल्ह्यात महिला किशोखयीन मूली शून्य ते चार वर्ष वयोगटातील बालकं यांच्यामधलं क्रपोषण रक्तक्षय यासाठी नियमित पोषण आहाराचं महत्त्व सांगितलं गेलं गावागावात ग्रॉमसभा मधून शाळा अंगणवाड्या मधून कुपोषण कमी करण्यासाठी विविध कार्यक्रम उपक्रम राबविले गेले

गरोदर मातांना लोहयुक्त गोळ्याचं वाटप चौरस आहार वाटप या उपक्रमामुळं उस्मानाबाद जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण कमी होण्यास मदत झाली देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहार उस्मानाबाद

श्रीकांत यांनी दिले आहेत लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पाणी साठा कमी असल्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून पंधरा दिवसातून फक्त एकदा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं सर्व पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या आरोग्य तपासणी तसंच सम्पदेशन शिबिरात ते बोलत होते